आपले राजीनामे स्वीकारण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष के आर रमेशकुमार यांना द्यावेत अशी विनंती या याचिकेत या आमदारांनी केली आहे त्यांच्या राजिनाम्याबाबत आजपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश न्यायालयानं शुक्रवारीच कर्नाटकाच्या विधानसभा अध्यक्षांना दिले होते एच डी कुमारस्वामी सरकारवरचा विक्वासदर्शक ठराव येत्या गुरुवारी घेण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी काल केली आहे

विशेष विमानानं त्यांना चेन्नईत आणल्यानंतर पुनामली थेल्या एनआयए न्यायालयात हजर करण्यात आलं

याप्रकरणी एनआयएनं शनिवारी हसन अली आणि हरीश महंमद या दोघांना अटक केली होती त्यातून भारतावर दशहतवादी हल्ला करण्याचा कट रचणा या त्यासाठी निधी गोळा करणा या आणि पूर्वतयारी करणा या टोळीचा पर्दाफाश आपण केला असल्याचं एनआयएनं म्हटलं आहे बालकांवरच्या लैंगिक अत्याचारांप्रकरणी आरोपींविरुद्धचे खटले प्रभाविरित्या आणि जलदगतीनं चालवण्याच्यादृष्टीनं सर्वोच्च न्यायालयानं अशा प्रकरणांची माहिती संकलित करण्याची दहा दिवसांची देशव्यापी मोहीम सुरु केली आहे बालकांवरच्या बलात्काराच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं याबाबत स्पष्ट आणि सर्वकष राष्ट्रीय भूमिकेची हमी देण्यासाठी आपण निर्देश देऊ असं सांगितलं होतं त्यानुसार या प्रश्वावर मात करण्यासाठी करायच्या उपाययोजनांचा उहापोह सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं काल केला प्रत्येक जिल्ह्यातल्या पोक्सो कायद्याअंतर्गत प्रलंबित प्रकरणांच्या आकडेवारीबाबत तपशीलवर अहवाल देण्याचे निर्देशही त्यांनी दिले अशा प्रकरणांचे तपशील घेऊन त्यावर सूचना करण्याचे निर्देश न्यायमित्र व्ही गिरी यांना न्यायालयानं दिले मेंदूज्वर थांबवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलत योग्य ती वैद्यकीय सुविधा देऊ करावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार बिहार अणि उत्तर प्रदेश सरकारकडे उत्तर मागितलं आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं आरोग्य मंत्रालय तसंच बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सचिवांना या संदर्भात नोटीसा पाठवल्या आहेत

ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि लेसर फ्लोरिकन हे दोन भारतीय पक्षी दुर्मिळ होत असल्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं या प्रजातींच्या संरक्षणासाठी त्वरित आपत्कालीन निवारण योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक उच्च अधिकारप्राप्त समिती स्थापन केली आहे वन्यजीव कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ज्या राज्यात या प्रजाती प्रामुख्यानं आढळतात त्या राज्यांना आणि केंद्र सरकारला न्यायालयानं उत्तर द्यायला सांगितलं आहे

अपहरण प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर काही तासांतच जनता दल संयुक्तच्या नेत्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बिहारच्या पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे गणेश रविदास यांनी नालंदा पोलीस ठाण्यातल्या कोठडीत गळफास लावून आत्महत्या केल्यासंबंधी माध्यमातल्या वृत्ताची स्वतःडून दखल घेत आयोगानं ही नोटीस बजावली आहे जर हे वृत्त खरे असेल तर ते जगण्याच्या अधिकाराचे घोर उल्लंघन असल्याचं आयोगानं म्हटलं आहे यासंदर्भात सहा आठवड्यात सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत आसाममध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे

विविध संस्थांकडून मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरु आहे मुख्यमंत्री सर्वानन्द सोनोवाल यांनी नलबाडी आणि बारपेटा जिल्ह्यांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला केंद्रीय जल शक्ति मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत आज आसामच्या वरच्या पट्टीतील भागाची हवाई पाहणी करणार आहेत तसंच गुवाहाटी इथं मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर आढावा बस्किही घेणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल आसामच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनी वरून चर्चा केली आणि राज्याला सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्याचं आश्वासन दिल सोनोवाल यांनी प्रधानमंत्र्यांना मदत बचाव आणि पुनर्वसन कार्यांची माहिती दिली गेले काही दिवस ईशान्येकडल्या राज्यांना मुसळधार पावसामुळे पुरस्थितीचा सामना करावा लागत आहे

बागमती कमलाबलान लालबकेया आणि महानंदा या नद्या विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सलग दुसऱ्या दिवशी पूर्यस्त भागाची हवाई पाहणी केली

पाकिस्ताननं बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय विमानांवर घातलेली बंदी उठवत आज सकाळी आपलं हवाई क्षेत्र सर्व नागरी विमान वाहतुकीसाठी खुलं केलं हवाई वाहतूक सेवामार्गामुळे सर्व प्रकारच्या नागरी वाहतुकीसाठी पाकिस्तानचं हवाई क्षेत्र तात्काळ प्रभावानं खुलं केलं असल्याची सूचना पाकिस्तानच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणानं हवाई कर्मचा यांसाठी जारी केलं आहे

आता ही बंदी उठल्यामुळे एअर डियाला मोठा दिलासा मिळणार आहे

भारतानं सांधिक सुवर्णपदकही जागतिक विक्रम नोंदवत पटकावलं

एकूण सहा पदकांसह चीन दुस या स्थानावर आहे जकार्ता ि आजपासून सुरु होणा या ि ्डोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय मोहिमेची सुरुवात पी व्ही सिंधू करणार आहे पाचव्या मानांकित सिंधूचा सलामीचा सामना उद्या जपानच्या अया ओहोरोशी होईल सायना नेहवाल या स्पर्धेत खेळणार नाही पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांत बी साईप्रणित आणि एव एस प्रणाय मैदानात उतरतील श्रीकांताचा सामना जपानच्या केंटा निशीमोटोशी तर प्रणॉयची लढत हाँगकाँगच्या वाँग विंग कीशी होणार आहे दुहेरीत अक्षिनी पोनप्पा एन सिक्की रेड्डी सात्विक साईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी खेळणार आहेत शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने तृणमूल कांग्रेसचे खासदार शताब्दी रॉय आणि पक्षाचे निलंबित नेते कुणाल घोष यांच्यासह सहा जणांना चौकशीसाठी बोलावले आहे शारदा घोटाळ्याचा सूत्रधार सुदीप्त सेन याचा साथीदार अरिन्दम दास दोन व्यापारी आणि ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबच्या एका अधिकाऱ्यालाही समन्स बजावलं आहे त्यांना दहा दिवसात हजर रहायला सांगितलं आहे

सलग तिस या वर्षी भुकबळींची संख्या वाढलेली आहे जागतिक खाद्य सुरक्षा आणि पोषण या शिर्षकाखाली संयुक्त राष्ट्र संघाच्या खाद्य आणि कृषी विभागानं हा अहवाल काल सादर केला

काल पंधराव्या दिवशी दहा हजार आठशे पेक्षा जास्त भाविकांनी पवित्र गुंफेत प्रवेश करुन पुजा केली